महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी हा एक उत्तम पर्याय असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात सांगितलं स्वच्छता सभा सेवा दिवस रेल्वे स्वच्छता दिवस आणि शालेय विद्यार्थ्यांची स्वच्छता रॅली असे विविध उप्रकम या आठवड्यात राबविण्यात येणार आहेत बोहरा शांती सद्गाव आणि राष्ट्रभक्ती ही बोहरा समाजाची वैशिष्ट्य असून बोहरा समाज संपूर्ण जगाला भारताच्या शक्तीचा परिचय करून देत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते काल इंदूर इथं अशरा मुबारका या इमाम हुसैन यांच्या हौतात्म्याच्या स्मरणानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते राजभाषा हिंदी ही सर्वसमावेशक भाषा असून ती देशाला जोडणारी भाषा आहे अशा शब्दात केंद्रीय गुहमंत्री राजनाथ सिंग यांनी हिंदी भाषेचा गौरव केला हिंदी भाषा दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते हिंदी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी काम करणाऱ्यांचा या वेळी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते राजभाषा कीर्ती आणि गौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात आला महाराष्ट्र बँकेच्या पुणे शाखेला यावेळी राजभाषा कीर्ती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं बँकेचे कार्यकारी संचालक आलेख राऊत यांनी पुरस्कार स्वीकारला हंडाविरोधी हुड्यासाठी छळ होत असल्याच्या तक्रारी हाताळण्यासाठी समिती स्थापन करण्याबाबतच्या आपल्या आधीच्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयानं काल सुधारणा केली न्यायालयानं एप्रील महिन्यात दिलेल्या निर्णयावर फेर विचार करावा अशी याचिका न्यायाधार या अहमदनगरच्या महिला वकीलांच्या संघटनेनं केली होती ही याचिका विचारात घेत सर्वोच्च न्यायालयानं काल समिती स्थापण्याच्या निर्णयसोबत अटकेची तरतूदही कायम ठेवली या निर्णयाचं स्वागत करताना न्यायाधार संस्थेच्या एड निर्मला चौधरी यांनी सांगितलं

अत्याचार वाढत चाललेला होता

आणि पोलिसांना वाटलं सिरियस ऑफेन्स आहेत तर ते लगेच अटक करु शकतील असे गाईडलाईन्स आलेले आहेत डीजे उत्सव काळात डीजे किंवा कर्ण कर्कश वाद्यांमुळे होणाऱ्या गोंगाटाकडे दूर्लक्ष करता येणार नाही अस स्पष्ट करत या वाद्यांवरील बंदीला स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं काल नकार दिला त्यामुळे डीजे आणि कर्ण कर्कश वाद्यांवरील बंदी कायम राहणार आहे सरक्षा पररूकार कामगार मंत्रालयातर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कारांची काल घोषणा करण्यात आली

माहिती आणि मनोरंजन करणाऱ्या द्रदर्शनचं अनेक प्रादेशिक भाषांसह वृत्त वाहिनी कृषी वाहिनी अशा व्यापक प्रसारणामृळ आजही भारतीय जनमानसातील स्थान कायम आहे आज भारतरत्न मोक्षगुंडम विव्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस आहे हा दिवस अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो यानिमित्त ठिकठीकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे जावडेकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील शिक्षण क्षेत्रात विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल प्रण्यात सांगितलं समाजाचा सहभाग असल्याशिवाय शिक्षण क्षेत्रात सुधारणा होणार नाही तसेच शिक्षणात जीवनकोशल्य शारीरिक शिक्षण आणि मृल्यशिक्षणाचा सहभाग असायला हवा असही ते म्हणाले ज्ञानप्रबोधिनीच्या शैक्षणिक प्रयोग प्रदर्शनाला तसंच धडपड प्रयोगशाळेला जावडेकरांनी भेट दिली विद्यार्थ्यांशी शिक्षकांशी संवाद साधला चांगले शिक्षक अध्यापक घडविण्यासाठी इंटीप्रेटेड अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे विद्यार्थ्यांचं दप्तराचं ओझं कमी करून त्यांना जीवन शिक्षणाच्या विद्येकडे नेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले

पृण्याच्या विविध घाटांवर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती गणेश विसर्जन लक्षात घेऊन म न पा अम्निशमन दलाच्या वतीनं संरक्षित जाळ्या उभारण्यासह अनेक उपाय योजण्यात आले आहेत

महाराष्ट्राचं लाडकं दैवत सुखकर्ता विघ्नहर्ता गणेशाचं आगमन परवा ढोल ताशा झांजांच्या गजरात अगदी वाजत गाजत झाल पण अनेक घरामध्ये त्यांच्या प्रथेन्सार दीड दिवसातच त्यांच्या लाडक्या बाप्पाला काल निरोप देण्यात आला वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर आगमन झालेल्या या गणेशाचा दीड दिवसाचा अल्प मंगलमय सहवास घरांमध्ये चैतन्य उत्साह आणतो कलात्मकतेने सजवलेल्या मखरात गजाननाची स्थापना झाल्यानतर अगदी दीड दिवसातच त्याला निरोप देणं म्हणजे मन हिरमुसतं मात्र पुढल्यावर्षी आपला लाडका बाप्पा पुन्हा आपल्या घरी येणार आहे हे माहिती असल्यानं गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या अश्या जयघोषात गणरायाला निरोप दिला जातो आकाशवाणी बातम्यांसाठी मृदुला घोडके पुणे आज घरोघरी गौरींचं वाजत गाजत आगमन होत आहे त्यासाठी गृहिणीची जय्यत तयारी झाली असून उद्या गौरींचा गोडा धोडाचा नैवेद्य दाखवून पाह्णचार केला जाईल

मंगलमय सनई वादन आणि गणेशवंदनेनं कार्यक्रमाची सुरुवात झाली याप्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते

राज्याच्या कानाकोपऱ्यातून पाचशे हून जास्त भजनी दिंड्या यासाठी शेगावमध्ये दाखल झाल्या होत्या

माझं नाव शितल सुदीज्प देशमुख राहणार पोहनेर आशाताईकडे गेले

मला सर्व माहिती सांगितली आणि चौरस आहाराबद्दल माहिती सांगितली त्यामध्ये पालेभाज्या कडधान्य खायला सांगितलं जातं रक्त वाढविण्यासाठी गोळ्या दिल्या जातात डिलेव्हरी बद्दल माहिती सांगितली जाते डिलेव्हरी हॉस्पिटलमद्ये केली जाते माझं नाव विद्या शिवाजी अडगळे मी पहिल्यांदा अठविङ्यानंतर आशाताईकडे गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की मी प्रेग्नेंट आहे नंतर मी दवाखान्यामध्ये आले तेव्हा इथल्या डॉक्टरनी सिस्टरनी मला कार्ड दिले

विद्यासागर राव यांच्या हस्ते या उपकेंद्राचं भूमिपूजन होणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली हवामान पावसातील सलग दोन आठवड्यांच्या खंडामुळे संपूर्ण देशातली पावसाची सरासरी घटली आहे या आठवड्यातही ती भरून निघण्याची शक्यता नाही हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या पंधरवड्यातही मोठा पाऊस अपेक्षित नाही

फक्त पुणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं यासह इतर बातम्या आपण केव्हाही वाचू ऐकू शकता ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे या आमच्या फेसबुक पेजवर तसंच एट ए आय आर न्यूज पुणे या ट्विटर इॅडलवर नमस्कार